बरे झालेल्या रुग्णांची संख्या महाराष्ट्रात सर्वात जास्त असून तामिळनाडू दुसऱ्या दिल्ली तिसऱ्या तर तेलंगणा चौथ्या स्थानावर आहेत

जिल्ह्यात काल दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला

याआधीही नियंत्रण कक्षातल्या एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं होतं

जिल्ह्या काल एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला

जिल्ह्यात काल दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचीही नोंद झाली

ही जिल्ह्यातली आजवरची एका दिवसातली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे

जिल्ह्यात काल दोन कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचीही नोंद झाली

चाचणी क्षमता कोविड विरोधात लढा देण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या करणं महत्त्वाचं असल्यामुळे औरंगाबाद महानगरपालिकेने आपली चाचणी करण्याची क्षमता सहा पटीने वाढवली आहे

खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकारानं धारावीत सुरू झालेल्या प्लाइमा दान अभियानाला कोरोनामुक्त धारावीकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून प्लाइमा दान संकल्प अभियान सूरू केलं आहे

कोकणातल्या राष्ट्रीय महामार्गाच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी त्यांनी काल व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्या सूचना जाणून घ्याव्यात आणि त्या अनुषंगानं रस्त्यांची कामं करावीत असही चव्हाण यांनी यावेळी सांगितलं या बैठकीला ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे रत्नागिरीचे पालकमंत्री अद्द अनिल परब सिंधुदूर्गचे पालकमंत्री उदय सामंत रत्नागिरी सिंधुदूर्गचे खासदार विनायक राऊत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते चारही पालकमंत्री आणि खासदार राऊत यांनी या बैठकीत या संदर्भात अनेक सूचना मांडल्या

मुंबई पोर्ट ट्रस्ट सोबत गेल्या वर्षी झालेल्या करारामधल्या अनेक कलमांची पूर्तता झोडीयाक हस्तीट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेडनं केली नसल्यानं मुंबई पोर्ट ट्रस्ट मधल्या दोन्ही प्रमुख कामगार संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं हा निर्णय दिला